पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापौर उषा ढोरे यांनी महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला पुष्षहार अर्पण करून अभिवादन केलं हतात्मादिन साफ़पवि सावित्रीबाई फुले पूणे विद्यापीठातही महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ

उमराणी यांनी गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला आणि सर्वांनी दोन मिनिटांचं मौन पाळून गांधीजींना आदरांजली वाहिली

जयंत नारळीकर यांची निवड झाल्याबद्दल काल महाराष्ट्र साहित्य परिषदेने नारळीकर यांचा आयुका इथे पहिला सत्कार केला नारळीकर यांची निवड ही मराठी साहित्य विश्वाला आनंद देणारी गोष्ट आहे त्यांच्या निवडीमुळे समाजाच्या वैज्ञानिक जाणिवा प्रगल्भ होतील आणि विज्ञानाच्या अधिष्ठानावर उभी राहिलेली लोकशाही अधिक समृद्ध होईल असं मत मसापचे अध्यक्ष डॉ रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केलं

यासाठीच्या हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या असून आत्तापर्यंत एक हजाराहून जास्त सूचना हरकती आल्या आहेत

पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी एका ट्वीट संदेशात दिलेल्या माहितीनुसार नोव्हावॅक्स या कंपनीच्या कोव्होव्हॅक्स या लसीच्या चाचण्या भारतात करण्याची परवानगी त्यांच्या कंपनीने मागितली आहे

कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असताना आणि नव्या प्रकारच्या कोरोनाची लागण लोकांना होत असताना या चाचण्या घेण्यात आल्या होत्या पूनावाला यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की ही लस भारतात येत्या जून महिन्यापर्यंत उपलब्ध होऊ शकते माधरी सहस्रबद्धे कुटुंबात एक व्यक्ती व्यसनी असेल तर त्याचे दुष्परिणाम पूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात त्यामुळे व्यसनांपासून दूर राहायला हवं असा सल्ला पुणे महानगरपालिकेच्या महिला आणि बालकल्याण समितीच्या अध्यक्षा नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी दिला पुणे महानगरपालिका आणि मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांसाठीच्या व्यसनमुक्ती आणि मनस्वास्थ्य या विषयावरच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या मुक्तांगणच्या संचालिका मुक्ता पूणतांबेकर याही यावेळी उपस्थित होत्या मासिक पाळी चर्चासत्र मासिक पाळी आणि त्यासंबंधी घ्यायची काळजी स्वच्छता आणि पर्यावरणपूरक नवीन पद्धती या विषयावर काल रोटरी क्लबनं ऑनलाईन चर्चासत्र आयोजित केलं होतं पद्मश्री डॉ राणी बंग आणि डॉ मीनाक्षी भरत यांनी सहभागींना मार्गदर्शन केलं महाराष्ट्रासह बाहेरच्या शाळा महाविद्यालयांमधल्या तीन हजाराहून जास्त तरुणांनी यात सहभाग घेतला दिनदर्शिका प्णे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थात पीएमपीएमएलच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्या हस्ते आज झालं पीएमपीतर्फे पहिल्यांदाच दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली असून नव्याने सुरू करण्यात आलेल्या योजनांची माहिती यात आकर्षक स्वरूपात देण्यात आल्याचं महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर राजेंद्र जगताप यांनी सांगितलं

याच्या नियोजनासाठी महापौर उषा ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या सभागृहात बैठक पार पडली हवामान आज दिवसभर पुण्यात आकाश निरभ्र होतं

उद्याही हवामान असंच राहण्याची शक्यता आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत

पण तत्पूर्वी एक आवाहन कोरोनाविरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार